पद्मविभूषणनं सन्मानित ख्यातनाम चित्रकार सतीश गुजराल यांचं निधन कोरोना वाधित देशभरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी चाचणीचं प्रमाण ज्या गतीनं वाढतं आहे त्या तुलनेत बाधितांच्या संख्येतली वाढ कमी आहे

कोरोनाबाबतच्या अफवा रोखण्यामध्ये लोकप्रसारक सेवा देणाऱ्या आकाशवाणीची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आकाशवाणी हीच भूमिका पुढे नेत नागरिकांना योग्य ती माहिती देईल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला मोदी यांनी पृण्यातील नायडु रुग्णालयालातील परिचारिका छाया यांच्यासोबत दरध्वनीवरून संवाद साधला आणि त्याचं काम कसं सुरु आहे याची माहिती घेतली दरम्यान संकट आलं आहे म्हणून चिंता करत बसू नका घरातलं वातावरण सकारात्मक ठेवा संकट घराबाहेर आहे घरात नाही

ठाकरे यांनी काल फेसब्क लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केलं सरकारने ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करा कृपा करून घराबाहेर पडू नका

सध्याच्या संचारबंदीच्या काळात पुणेकरांना जीवनावश्यक वस्तूंसाठी देखील घरापासून फारसे द्रपर्यंत जावं लागू नये यादृष्टीनं प्रशासनानं नियोजन केलं असून त्यामुळं आजपासून दूध आणि भाजीपाला घराजवळच उपलब्ध होणार आहे एकू या अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी कडून

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहुन विनायक सोमणी

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची मदत जाहीर केली पोलीस मदत हिंगोली पोलीस वाहतुक शाखेनं मदतीचा हात पुढे केला आहे ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने देशावर मोठी आपत्ती कोसळली आहे या आपत्तीतून सावरण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध उपाययोजना करत आहे या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी राष्ट्रीय भावना जागवत हिंगोली पोलिस दलाच्या वाहतूक शाखेने उत्स्फूर्तपणे मदतीचा हात पुढे केला आहे या विभागाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी एक महिन्याचे वेतन दिले आहे

आणीबाणीच्या प्रसंगात पूर्णवेळ सेवा बजावत आपले वेतन देऊन मदतीसाठी पुढे केलेला हात कौतुकास्पद आहे आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली रक्तसाठा राज्यात सध्या सात ते आठ दिवसांचा रक्तसाठाच शिल्लक आहे येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणावर रकाची गरज लागू शकते त्यामुळं रक्तदात्यांनी पुढं यावं आणि प्रशासनानंही रक्तदान शिबिरासाठी पूर्ण सहकार्य करावं असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल केलं रक्त दीर्घकाळ साठवून ठेवता येत नाही केवळ करोनाच्या रुग्णांसाठी नव्हे तर अनेक वैद्यकीय उपचारांमध्ये गरजेचं असतं त्यामुळं रक्तदात्यांनी पुढं यावं सद्यस्थिती गर्दी न करण्याचं पथ्य पाळून रक्तदान करावं असं आवाहन टोपे यांनी केलं राज्यातील रक्त पुरवठ्याची मर्यादा लक्षात घेऊन रक्त संकलन करण्याचा निर्णय मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासानं घेतला आहे

अन्नपर्णा अन्नछत्त् उस्मानाबाद शहरात अन्नपूर्णा अन्नछत्राच्या बारा युवकांनी करोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद शहरातील गरजू गरीब आणि होतकरू नागरिकांना मोफत जेवण पोहचवण्याचा उपक्रम सुरू केला आहे ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत

तुळजापूर शहरातही आपत्तीच्या काळात लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांनी नागरिकांना आणि पोलिसांना मास्क वितरण गरजूंना बिस्किटं पाण्याच्या बाटल्या तुळजाई नागरी पतसंस्थेनं परिसर स्वच्छता करून स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केलं आहे शहरात निर्जतुकीकरण याच्या कामासाठीही सहभागी होऊन लोकप्रतिनिधींनी तुळजापूर शहरवासीयांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिल आहे

अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेनं काल रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात मोठी कपात करण्याची घोषणा केली त्यामुळे समान्यांच्या कर्जाचे हप्ते कमी होणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे याव्यतिरिक्त कर्जाच्या हप्त्यांची वसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्ला रिझर्व्ह बँकेघे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी बँकांना दिला आहे

शस्त्रक्रिया कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हयातील सामान्य रुग्णालयातल्या अनेक शस्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत ऐकूया त्याबद्दलचा हा वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून

शरद पवार लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला असून त्यांच्या मदतीसाठी सरकारनं त्वरित हस्तक्षेप करावा असं आवाइन राष्ट्वादी नेते शरद पवार यांनी केलं आहे कृषी कर्जाचं उद्दिष्टय वाढवणं सध्याच्या कर्जाची पनर्रचना आणि कमीतकमी व्याजदर अशा तातडीच्या पायांची गरज असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केलं कोरोना नागपर एचएलएल लाईफकेअर या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या सहकार्यानं नागपूर महापालिकेनं कोरोनाग्रस्त रुग्ण शोधणं सोपं जावं यासाठी एक मोबाईल ऍप विकसित केलं आहे लवकरच गुगल प्लेवर ते उपलब्ध होईल हे ऍप असलेला मोबाईल बाळगणाऱ्या व्यक्तीला सर्दी खोकला ताप दम अशी लक्षणं दिसल्यास ऍपद्वारे माहिती डॅक्टरांपर्यंत पोहोचेल

केंद्रीय मनृष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचे निर्देश दिले असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनचा हा काळ घरी बसून परीक्षेची तयारी करावी असं पोखरियाल यांनी म्हटलं आहे आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी पाठविलेल्या कोरोनाविषयक बातम्यांवर आधारित हा वृत्तांत

नाशिक जिल्ह्यात दाखल सर्व संशयित रूग्णांचे अहवाल नकारात्मक आले आणि शासकिय रूग्णालयाचा कोरोना कक्ष रिकामा झाला मात्र काल पाच नवे संशयित दाखल झाले आहेत

कोणी इतर आजारानं आजारी आहे का याची देखील आरोग्य विभागाच्या या पथकाच्या वतीने तपासणी करण्यात आली यवतमाळ इथं आणखी एकाला विलगीकरण कक्षातून सूटी देण्यात आली सकारात्मक अहवाल असलेले तीन नागरिकच आता रुग्णालयात भरती आहेत कोरोना बाधीत देशातून प्रवास करून आल्यानंतरही त्याबाबतची माहिती आरोग्य विभागास न देता ती दडविल्याप्रकरणी बुलडाणा जिल्हयातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथील एका व्यक्ती विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे वाशिम जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांनी आपले दवाखाने सुरु ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका यांनी काल दिले उदगीर जवळील लोणीमोड इथे पालात राहणाऱ्या गोरगरीब लोकांना विध हिन्दू परिषदेनं समाजिक संघटना म्हणून आपली नैतिक जबाबदारीची जाण ठेवत मदत केली

जालना जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांनाच पेट्रोल पंप चालकांनी इंधन पुरवठा करावा

जीवघेण्या विषाणूपासून रुग्णांच्या बचावासाठी झटणारे वैद्यकीय कर्मचारी घरी परतल्यानंतर दररोज बोलणारे शेजारी त्यांच्यापासून दुर पळत असल्याच धक्कादायक वास्तव अकोला इथं समोर आलं

बीड जिल्ह्यातील पूर्णा शहरात ठिकठिकाणी साचलेल्या घाण पाण्यामुळे आरोग्याचे प्रश्न उपस्थित होत आहेत उस्मानाबाद शहरात नगरपालिकेच्या वतीने हॅण्ड वॉश स्टेशन उभारण्यात आली आहेत

धुळे शहरातील मुस्लिम बांधवांनी शक्रवारची जुम्मे कि नमाज ही मशिदींमध्ये न अदा करता घरीच अदा केली लॉकडाऊन मुळे उघड्यावर आलेल्या हजारो नागरिकांचे जत्थे नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय मार्गावर रणरणत्या उन्हात जीवाच्या आकांतानं आपलं गाव घर जवळ करण्यासाठी धडपड करीत आहेत आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह मनोज क्षीरसागर पुणे गजराल निधन सुप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार सतीश गुजराल यांचं काल वृध्दापकाळाने निधन झालं

भारताचे माजी पंतप्रधान इंद्रक्मार गुजराल यांचे ते भाऊ होते

याचसोबत सतीश गुजराल यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं त्याना दोन राष्ट्रीय पुरस्कार चित्रकलेतील योगदानासाठी आणि एक राष्ट्रीय पुरस्कार शिल्पकलेतील योगदानासाठी देण्यात आला आहे निधन जानकीदादी ब्रह्माक्मारी ईश्वरिय विश्वविद्यालयाच्या प्रमुख संचालिका आणि स्वच्छ भारत मिशनच्या ब्रॅण्ड ऍम्बॅसॅंडर राजयोगिनी दादी जानकी यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं

त्यांच्या पार्थिव देहावर काल दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले हवामान कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात काल तुरळक ठिकाणी वादळी पावसानं हजेरी लावली आज कोकणासह राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी वादळासह जोरदार सरी हजेरी लावू शसकतात